सुरूवातीला ही मर्यादा वीस लाख रुपये होती तर दिड कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना केवळ एक टक्के कर भरावा लागत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर सुरू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले आहेत

नवी दिल्लीत काल झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पक्षात आवश्यक ते बदल करून पक्षाचं बळकटीकरण करण्याचे अधिकार त्यांना यावेळी देण्यात आले बैठकीनंतर महासचिव के

वेणूगोपाल यांनी वार्ताहरांनी ही माहिती दिली पक्ष मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय सर्व सहमतीनं झाला असल्याचं वेणूगोपाल यांनी सांगितलं पक्षाचे अंतर्गत मुद्दे हे फक्त पक्षाच्या बैठकीतच उपस्थित करावेत त्याबाबत पक्षांच्या बैठकीत चर्चा व्हावी प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा होऊ नये याबाबत सर्व नेत्यांनी काळची घ्यावी असा सल्ला कार्यकारिणीनं सर्व नेत्यांना दिला असल्याचं वेणूगोपाल म्हणाले दरम्यान सात तास चाललेल्या या बैठकीत हंगामी अध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीकडे केली पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी असं सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीला सांगितलं ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद कपिल सिब्बल आनंद शर्मा शशी थरुर तसंच मुकूल वासनिक आणि अन्य नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका सत्तेचं विकेंद्रीकरण प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावं अशा मागण्या करणारं पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलं होतं या पत्राचे पडसाद कालच्या बैठकीत उमटले ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालय अवमानना प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी आपलं उत्तर दाखल केलं आहे न्यायालयाची माफी मागितल्याने आपल्या विवेकाचा अवमान होईल असं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे आपल्या दोन ट्विट मुळे प्रशांत भूषण हे न्यायालय अवमानना प्रकरणात दोषी ठरले आहेत

मात्र देशभरातला कोरोना विषाणू प्राद्र्भाव अद्यापपर्यंत पर्णपणे आटोक्यात आलेला नसून शासकीय कार्यालयं पुर्ण क्षमतेनं सुरू झाली नसल्यानं या कागदपत्रांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे

ते काल ठाण्यात बोलत होते आपण ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली असून शहरी भाग आणि ग्रामीण भागात महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे मात्र एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली मिशन बिगेन अगेन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल असंही देशमुख यांनी म्हटलं आहे केंद्रसरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत तरीही राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत त्यामुळे यापुढेही राज्यात खाजगी वाहनांमधून प्रवास करताना ई पास बंधनकारक असेल

जगभरात जिथं शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे मोठ्या प्रमाणात करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत याकडे आदित्य ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे

ज्याठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात तिथे तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ही संकल्पना रावबली जाणार आहे यानंतर सर्व जिल्ह्यात हा प्रयोग करायचा असून त्यामुळे मृत्यूदर कमी होईल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं कोविड संसर्गामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्मार्ट फोन वाटणार असल्याचं वृत्त निराधार आहे अशी कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे सामाजिक संपर्क माध्यमांवरून अशा प्रकारची माहिती प्रसारित केली जात आहे अशा भ्रामक बातम्यांपासून सावध राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे

सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयच्या पथकानं स्शांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची काल सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली दरम्यान सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती किंवा तिच्या कुटुंबियांना अद्याप सीबीआयकडून कोणतंही समन्स मिळालेलं नाही असं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे रियाला सीबीआयकडून बोलावणं येईल त्यावेळी ती चौकशीसाठी हजर होईल असंही तिच्या वकिलांनी म्हटलं आहे

उस्मानाबाद लातूर आणि जालना जिल्ह्यात काल प्रत्येकी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल जाहीर केले जागतिक आरोग्य संघटनेसह शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महविद्यालय घाटी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं हे सर्वेक्षण केलं आहे

हा आवाज नेमका कशाचा होता याचा शोध सुरू असल्याची माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वैज्ञानिक तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागास माहिती देण्यात आली आहे जनतेनं भिती न बाळगण्याच आवाहन प्रशासनान केल आहे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल आढावा बैठकीत ही माहिती दिली कोरोना योद्धा आणि त्याच्या परिवारास तत्काळ मदत मिळण्याकरता प्रतिसाद कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं

गेल्या सात दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसानं पाथरी तालुक्यातल्या कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आणि इतर खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोरोना महामारामुळे आर्थिक मंदी आली असून त्यात पुन्हा भर पडल्यानं शेतकरी वर्गाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे लातूर ग्रामीण मतदारसंघात आजपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामविकास या विषयावर तीन टप्प्यांमध्ये सरपंचांच्या प्रशिक्षणास प्रारंभ होत आहे गावांचा सर्वांगीण विकास व्हावा ग्रामीण जनतेचं राहणीमान उंचवावं हा या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे

गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं त्यांच्यावर औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते

आदित्यच्या निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून एक उदयोन्मुख खेळाड्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक जे

भालेराव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे भालेराव यांना पदभार स्वीकारुन निवडणूक घेण्यासाठी आदेशित करण्यात आलं आहे

गेल्यावर्षी बाललैंगिक अत्याचार अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात युक्तिवाद आणि आरोपीविरुद्धचे पुरावे तपासून त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे वीस वर्षे सक्तीमजुरीबरोबरच त्याला दहा हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावली आहे